मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनामध्ये भेट घेतली भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये राज्यात सत्तास्थापनेतील भागीदारीसंदर्भात सुरू ताण तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली ही सदिच्छा भेट होती असं राजभवनातील अधिकाऱ्यांनी या संदर्भात म्हटलं आहे शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनीही आज सकाळी राज्यपालांची भेट घेतली दिवाळीच्या श्रभेच्छा देण्यासाठी आपण राज्यपालांना भेटलो असं रावते यांनी नमूद केलं आहे

रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याचं पात्र पाठवलं तर गीता जैन यांनीं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला जैन यांनी भाजपतून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती भाजपनं त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती शिवसेनेचे दिलीप सोपल यांच्याविरोधात राऊत निवडून आले आहेत

पक्षानं त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी जत इथं पत्रकारांशी बोलताना केली आहे

यामुळे येत्या चोवीस तासात अरबी समुद्र क्षेत्रात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे यामुळे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमधल्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

जिल्ह्यात कापणी केलेलं सोयाबीन पाण्यावर तरंगून कुजत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सरकारनं याची त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत

जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे कापसाचे बोंडही आळी सोडत आहे या पावसाचा संत्री बागांनासुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यानं अमरावती जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर असून नुकसानभरपाईची मागणी करत आहे

या कारवाईमुळे अमरावतीमध्ये भेसळयुक्त मिठाईची विक्री होत असल्याचं स्पष्ट झालं आहे

आज सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमाराला खंडाळा घाटातील खोपोलीजवळ ट्रेलर आणि टेम्पोची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला जखमी व्यक्तीवर खोपोलीच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत अपघातामुळे या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती

या स्पर्धेत भारताचा तीस जणांचा संघ सहभागी झाला आहे या स्पर्धेत जगभरातल्या साठ संघांचे सहाशे मुष्टीयोद्धे सहभागी होत आहेत